ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकार सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी या कारवाईचा निषेध केला दरम्यान पवार यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदवण्याच्या घटनेचे पडसाद काल राज्यात अनेक भागात उमटले बारामती इथं बंद पाळण्यात आला बीड जिल्ह्यात परळी शहरात या कारवाईच्या निषेधार्थ जोरदार निदर्शनं करण्यात आली आज परळी बंदचं आवाहन करण्यात आलं आहे परभणी शहरातही आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं बंदचं आवाहन करण्यात आलं आहे औरंगाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँप्रेसनंही क्रांती चौक इथं काल निदर्शनं केली नांदेड जिल्ह्यातल्या लोहा इथं काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं सातारा जिल्ह्यात फलटण आणि रहिमतपूर इथं काल बंद पाळला सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं महिला कार्यकर्त्या या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या सरकारच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली नाशिकमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा शेवगाव इथं निषेध करण्यात आला कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शिवाजी चौकात जोरदार निदर्शनं करून या कृतीचा निषेध नोंदवण्यात आला राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणातली कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला आहे ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते मात्र अंमलबजावणी संचालनालयाच्या या कारवाईत राज्य सरकारचा काहीही हस्तक्षेप नसल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं

काँप्रेस आणि राष्ट्रवादी काँप्रेस पक्षानं केलेले आरोप हे त्यांची बौद्धिक दिवाळखोरी आणि निराशा दर्शवत असल्याचं मेटे यांनी म्हंटल्याचं पीटीआयचं व्रत्त आहे

जालना विधानसभा मतदारसंघातून इकबाल अहमद खान जळगाव जिल्ह्यातल्या रावेर इथून विवेक ठाकरे आणि धुळे विधानसभा मतदारसंघातून मोहम्मद युसुफ अब्दुल हमिद मुल्ला यांना उमेदवारी देण्यात आल्याचं प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलिल यांनी पत्रकाद्वारे सांगितलं

औरंगाबाद शहरात द्पारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला उस्मानाबाद तसंच परभणी जिल्ह्यात परभणीसह पाथरी भागात जोरदार पाऊस झाला नाशिक जिल्ह्यातही द्रपारी तीन वाजेनंतर मुसळधार पाऊस झाला

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातही पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे पुणे शहरातही काल रात्री अतिवृष्टी झाली असून अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे या पावसात शहरातल्या सहकार नगर भागात घराची भिंत कोसळून एका महिलेसह पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली सोलापूर शहरात झालेल्या म्सळधार पावसानं सखल भागात पाणी साचलं बुलडाणा तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पैनगंगा नदीला पुर आला आहे

या पावसामुळे इगतपुरी मुंबई मार्गाव पाणी साचल्यामुळे काल नांदेडहून मुंबईकडे जाणारी तपोवन एक्सप्रेस नाशिक जिल्ह्यात देवळालीपर्यंतच गेली तर आज मुंबईहून सुटणारी तपोवन एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे

ते काल लातूर इथं भाजपा सोशल मीडिया सेल सदस्यांच्या बैठकीत ते बोलत होते निवडणुकी दरम्यान संभ्रम निर्माण करण्याचं काम विरोधक करत असल्याचं निलंगेकर म्हणाले दरम्यान आमदार अमित देशमुख यांनी काल लातूर इथं काँग्रेसचे बूथ प्रमुख तसंच कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात मुलभूत प्रश्नांवर काहीही काम झालं नाही सत्ताधाऱ्या कड्रन फक्त आश्वासनांचा पाऊस पाडला गेला अशी टीका देशमुख यांनी केली

जून्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं हत्या करणारा तरूण त्याच कॉलनीतला रहिवाशी असून अमोल बोर्डे असं त्याचं नाव आहे ठार झालेल्या कुटंबातल्या मुलाचा तो वर्गमित्र असल्याचं पोलिसांनी सांगितलं

श्रीगोंद्याहून नगरकडे येत असताना हा अपघात झाला

यावेळी बांदेकर यांनी महिलांशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या महिलांनी रस्ते पाणी कचरा वीज याबाबतीतल्या शहरातल्या समस्यांची त्यांना माहिती दिली

या दोन्ही गावाचं मतदान केंद्र सात किलोमीटर द्र पान्हेरा या गावी आहे याबाबतचं निवेदन काल जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं

नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचं आवाहन महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी यावेळी केलं